लष्ठपणा आणि बदलती जीवनशैली यांच्याशी संबंधित विकारांमुळ विरुण वर्गाचं फार मोठं नुकसान होत असून याबाबत जागृतीची आवश्यकता राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी यावर्षी व्यक्त क्ली

राज्यातल्या युवक युवतींना कृषी आधारित कौशल्य प्रदान करून याव्दार द्विन हजार शक्किरी उत्पादक गट निर्माण करण्याचं लक्ष्य असल्याची माहिती कौशल्य विकास मंत्री सभांजी पाटील निलंगळि यांनी दिली नवी दिल्लीत केंद्रीय कौशल्य विकास विभागाची सहसचिव राजधीअग्रवाल यांच्यासमवतीझालखिा बैठकीनंतर निलंगळि यांनी ही माहिती दिली यासाठी पहिल्या टप्प्यात औरंगाबादसह सहा जिल्ह्यांमध्येएक्रि कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम राबवला जाणार असल्याचं निलंगळ्ये यांनी सांगितलं केंद्र प्रमुख शैक्षणिक नसुद्धि कार्यक्रमाला काल मुंबईतून प्रारंभ झाला शिक्षणमंत्री विनोद तावड िांनी या कार्यक्रमाचं उद्घाटन कलि युनिसर्विया सहकार्यानं हा कार्यक्रम राबवला जाणार आहश्विसकीय धोरण आणि योजना या केंद्रप्रमुखांमार्फतच शिक्षण क्षद्वित रुजवल्या जातात त्यामुळ सिद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता सुधारावी या करता शिक्षकांना बळकट करण्यासाठी हा कार्यक्रम राबवला जाणार असल्याचं तावड्यिंनी यावछी सांगितलं